अमरावती विमानतळाच्या विस्तारीकरणाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन कॉग्रेस प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात इतिहासकार आणि कला समीक्षक डॉ सदाशिव गोरक्षकर यांचं निधन

राष्ट्रपती रामनाथ कोविद आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत यापूर्वी दोन हजार आठमध्ये इस्रोची चांद्रयान एक मोहीम यशस्वी ठरली असून चंद्राच्या पृष्ठ भागावर पाणी असल्याची माहिती त्यात मिळाली आहे

गोवा गोव्यामध्ये काँप्रेसमधून भाजपामध्ये आलेल्या दहापैकी तीन आमदारांना काल मंत्रिपदाची शपथ देण्यात आली चंद्रकांत कवळेकर फिलिप नेरी जेनिफर मोन्सेरात या पक्षांतर केलेल्या तीन आमदारांसह माजी विधानसभा उपाध्यक्ष मायकल लोबो यांनी काल पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली

कर्नाटक कर्नाटक विधानसभेत येत्या सोमवारी सरकारवर विश्वासदर्शक ठराव मांडण्यासाठी आग्रही राहणार असल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष येडीयुरप्पा यांनी म्हटलं आहे तर मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनीही विश्वासदर्शक ठराव आणावा अशी मागणी केली आहे रावत देशाच्या संरक्षणासाठी सैन्य दल तत्पर असून पाकिस्तानच्या कारवायांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं जाईलअसा इशारा लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी दिला आहे

अमरावती अमरावती इथल्या बेलोरा विमानतळ विस्तारीकरणाचं भूमिपूजन आणि विविध विकास कामांचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल झालं अमरावतीसह अकोला आणि यवतमाळ या विमानतळांच्या विस्तारीकरणामुळे पश्चिम विदर्भाचा चेहरामोहरा बदलणार असून औद्योगिक विकासाला चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला संपर्कमंत्री डॉ अनिल बोंडे यांच्यासह विविध मंत्री अधिकारी यावेळी उपस्थित होते टेलिकॉम धोत्रे देशातील डिजिटल क्रांती पाहता दूरसंचार कंपन्यांनी दर्जेदार गतीमान आणि अबाधित सेवा द्यावी असं आवाहन केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केलं आहे अकोल्यात आयोजित दूरसंचार कंपन्यांच्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले दूरसंचार सेवा ही मुलभूत गरज झाली असून त्या आधारे डिजिटल क्लासरुमडिजिटल पेमेंट डेटा ट्रान्सफर आरोग्य सुविधा जोडल्या गेल्या आहेत त्यामुळे या क्षेत्रात अबाधित सेवा देण्याची गरज धोत्रे यांनी व्यक्त केली कॉंग्रेस महाराष्ट्र कॉप्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी थोरात यांच्या नियुक्तीच्या प्रस्तावाला संमती दिल्याचं अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे महासचिव के सी वेणुगोपाल यांनी सांगितलं

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे निवडणूक घोषणापत्र समितीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार असून प्रदेश समन्वय समितीच्या अध्यक्षपदी माजी केंद्रीय मंत्री स्शीलक्मार शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे संजय राऊत लोकसभा निवडणुकीनंतर आता देशात विरोधकच सापडत नाही असं वक्तव्य शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी काल नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत केलं कर्नाटक सरकार अस्थिर का आहे याबाबत कॉग्रेसनं आत्मचिंतन केलं पाहिजेअसं ते म्हणाले

समितीतर्फे काल पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली हा प्रकल्प नाणारमध्येच व्हावा ही या समितीची मागणी आहे हत्त्या नगर अहमदनगर जिल्ह्यात शिर्डीतील निमगाव इथं काल सकाळी शेजारी रहाणाऱ्या इसमाने एकाच कुटुंबातील तीघांची गळा चिरून हत्या केली या हल्ल्यात कुटुंबातील अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत हत्या मुंबई नवी मुंबईतल्या तूर्मे परिसरात काल सकाळी तिघांची हत्या झाल्याचं उघड झालं हे तिघे भंगार व्यवसाय करत होते हत्या झालेल्यांमध्ये दोघा भावांचा समावेश आहे भंगारातील आर्थिक व्यवहारातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे हे तिघेही उत्तर प्रदेश चे राहणारे आहेत दोन दिवसांपूर्वी वाशी इथं सुद्धा गोवंडी इथं भंगार व्यवसाय करणा या तरुणाची हत्या झाली होती याचा या तिघांच्या हत्येशी संबंध आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत बुडून मृत्यू जळगाव आणि जालना जिल्ह्यात काल नदीत बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या जळगाव जिल्ह्यात भुसावळ इथ आणि जालना जिल्ह्यातल्या येवता इथ प्रत्येकी दोन व्यक्तींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला

दोन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनात व्याख्यान चर्चा परिसंवाद अशा विविध माध्यमातून वैचारिक प्रबोधन मंथन होत आहे अकोला अकोला जिल्ह्यात अकोट तालुक्यातील पोपटखेड इथं तस्करीच्या उद्देशाने हत्त्या केलेल्या सांबराचा मुखवटा आणि शिंग पोलिसांनी काल जप्त केलं याची बाजारातली किंमत सुमारे दोन लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे

यावेळी गावातील ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या पाऊस पाणीसाठा राज्याच्या विविध भागात गेल्या काही दिवसात जोरदार पावसाने हजेरी लावली असली तरी संपूर्ण राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात मात्र त्यामुळं पुरेशी वाढ झालेली नाही

निधन सुप्रसिद्ध संप्रहालयशास्त्रज्ञ इतिहासकार कला समीक्षक आणि मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंप्रहालयाचे माजी संचालक पद्मश्री डॉ सदाशिव गोरक्षकर यांचं काल ठाणे जिल्ह्यातल्या वासिंदजवळील त्यांच्या निवासस्थानी निधन झालं

काल संध्याकाळी त्यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले गोरक्षकर यांच्या निधनाने भारतीय इतिहासाचा समुद्ध वारसा जतन करण्यासाठी आयुष्य वेचलेले एक समर्पित व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली क्रिकेट विश्व करंडक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज यजमान इंग्लंड आणि न्यूझीलंड दरम्यान लंडनमध्ये रंगणार आहे दोन्ही संघांनी याआधी एकदाही विश्व करंडक जिंकलेला नाही त्यामुळे आज क्रिकेट जगताला नवा विश्व विजेता मिळणार आहे राष्ट्रक्ल भारोत्तोलन सामोआ इथं राष्ट्रकुल भारोत्तोलन स्पर्धेच्या कालच्या शेवटच्या दिवशी भारताच्या प्रदीप सिंह यानं क्लीन एंड जर्क या प्रकारात नवीन विक्रम करत सुवर्णपदक पटकावलं

पाऊस उत्तर प्रदेश आणि आसाममध्ये गंभीर प्रस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे

अनेक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी काल प्रबाधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला हवामान गेल्या काही दिवसात राज्याच्या अनेक भागात जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसानं कालपासून उघडीप घेतली आहे त्यामुळे रखडलेल्या पेरण्यांना आता वेग येईल अशी अपेक्षा आहे मुंबईत आणि कोकणात काही ठिकाणी काल हलका पाऊस झाला